पाकिस्ताननं आधी धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनावं लष्कर प्रमुखांचा सल्ला संस्थगित राज्य विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचं कामकाज काल संपलं

मराठा आरक्षण मराठा आरक्षण विधेयकाला राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी काल मंजूरी दिली

आगामी शिक्षक भरतीमध्ये मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल अशी घोषणा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधान सभेत केली राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना येत्या एक जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू केला जाईल अशी घोषणा अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी काल विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात केली शिक्षक सदस्य कपिल पाटील यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या तारांकित प्रशाला ते उत्तर देत होते या संदर्भात नेमलेल्या बक्षी समितीचा अहवाल पाच डिसेंबर पर्यंत सरकारला मिळेल या समितीच्या शिफारशी स्वीकारून सातवा वेतन आयोग लागू केला जाईल हा अहवाल यायला उशीर झाला तरीही एक जानेवारी पासूनच सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी होईल असं ते म्हणाले पूण्यातल्या मुठा उजवा कालवा फुटल्याच्या पार्वभूमीवर खडकवासला धरणातून खडकवासला ते फुरसूंगी दरम्यान भूयारानं पाणीपूरवठा करणार असल्याची माहिती जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी काल विधानपरिषदेत दिली

उपाध्यक्ष शिवसेना आमदार विजय औटी यांची काल विधानसभेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली कॉग्रेसचे हर्षवर्धन संकपाळ आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी निकालाची घोषणा केली साखर साखर कारखान्यांना साखर निर्यातीबाबत प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन सहकार्य करेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं विधानभवनात साखर कारखान्यांच्या विविध समस्यांबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते सिलेंडर स्वयंपाकाच्या अनुदानित सिलेंडरच्या दरात काल रात्रीपासून साडे सहा रुपयांची कपात करण्यात आली आहे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्यामुळे ही कपात करण्यात आल्याचं इंडियन ऑईल कॉर्पोरेशन न म्हटलं आहे

रावत पाकिस्तानला भारता बरोबर सलोख्याचे संबंध ठेवायचे असतील तर पाकिस्ताननं आधी धर्मनिरपेक्ष होण गरजेचं आहे असं मत लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत व्यक्त केल

महिलांना लष्करात कायमस्वरूपी पदांवर नियुक्ती देण्याबाबत विचार सुरू असल्याचं ते म्हणाले तत्पूर्वी रावत यांनी प्रबोधिनीच्या दीक्षांत संचलन सोहळ्याचं निरीक्षण केल ऐकूया याविषयी ची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधि कडून

कदम कदम बढाए जा या गीताच्या धूनवर संचलनाला सुरुवात झाली तीन वर्षांच खडतर प्रशिक्षण पूर्ण करुन देशाच्या सेवेत रुजू होणाऱ्या या कॅडेटच्या चेहन्यावर आत्मविधास झळकत होता कॅडेटच्या शिस्तबद्ध संचलनाला चेतक हेलिकॉप्टरन सलामी दिली या नंतर लष्करप्रमुख बिपिन रावत यांच्या हस्ते यशस्वी कॅडेटसना पदक प्रदान करण्यात आली राष्ट्रपती सुवर्ण पदक जयप्रितसिंग या कॅडेटनं पटकवलं तर राष्ट्रपती रौप्य पदक परीमल पराशर आणि राष्ट्रपती कांस्य पदक स्वप्नील गुप्ता या कॅडेटसना मिळालं चीफ ऑफ स्टाफ या बॅनरचा मान यंदा चार्लिस कॉडनला मिळाला संचलन समारोपाच्या समारभाला जग्वार आणि सुखोई या लढाऊ विमानांनी हवाई सलामी दिली आकाशवाणी बातम्यांसाठी श्रद्धा वार्डे पुणे

त्यामुळे या गावात रुग्णवाहिका बस यासह इतर वाहन धावत आहेत जिल्हा तालुका अंतर कमी झाल्यानं गावकरी समाधान व्यक्त करत आहेत ऐक्या बुलडाणा जिल्ह्यातले लाखनवाङ्यातील लाभार्थी अमोल भोलनकर यांचा सुखद अनुभव आमचं लाखनवाडा हे गाव डोंगराळ भागातील अतीदुर्गम क्षेत्र आहे पूर्वी गावाला यायला पक्के रस्ते नव्हते तालुका व जिल्ह्याला जोडणारे रस्ते खराब झाले होते

रस्त्यामुळे डोगराळभागातील सर्व गावांमध्ये रुग्णवाहिका पोहचू शकतात शाळेसाठी मुलींकरीता बसेस धावत आहेत

त्यासाठी रहिवाशांचं प्रबोधन करण्यात येणार आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

त्यासाठी रहिवाशांचं प्रबोधनही करण्यात येणार आहे

या पार्श्वभूमीवरती ही मागणी करण्यात आली आहे

बहसंख्य ठिकाणी सातत्याने आगीच्या घटना घडतात पण मदतकार्य करताना रस्तेच नसल्यामुळे अनेक अडचणी येतात

सिद्वार्थ धेंडे यांनी महापालिका आयुक्त सौरव राव यांना दिल आहे शिवराज सणस आकाशवाणी बातम्यांसाठी पुणे आढावा राज्य निवडणूक आयुक्त ज स सहारिया यांनी काल अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला

यामुळे या मार्गावरून दिवसा धावणाऱ्या सोलापूर पूर्ण सोलापूर इंटरसिटी एक्सप्रेससह शिर्डी पंढरपूर तसंच पंढरपूर शिर्डी साईनगर एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत मात्र रात्रीच्या वेळी धावणा या गाड्या सुरू राहणार आहेत अहमदनगर अहमदनगर शहरात आजपासून दुचाकीचालकांना हेल्मेट तसंच चारचाकी वाहनचालकांना गाडी चालवताना सीट बेल्ट या नियमाची कठोर अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे या नियमांची अंमलबजावणी केली नाही तर दंड आकारण्यात येणार आहे यासंदर्भात वाहतुक पोलिसांचे नियोजन पूर्ण झाले असुन ठिकठिकाणी नाकाबंदी करून हेल्मेट न वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश मोरे यांनी सांगितलं हवामान राज्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे